उत्तर महाराष्ट्रालगत चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली

यांत्रिकीकरण सूक्ष्मसिंचन विशेष घटक योजना नविन विहीरी आणि फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी या लाभार्थ्यांची निवड केली असल्याचं कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितलं ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल या आर्थिक वर्षात शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही तर पुढच्या आर्थिक वर्षात शेतकऱ्याला नव्यानं अर्ज करण्याची गरज नाही त्याचा या वर्षाचा अर्ज पुढच्या वर्षीही ग्राह्य धरला जाईल असं भुसे यांनी सांगितलं

ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आलेला नाही त्यांना प्रवेश निश्वित करता यावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे

सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत आपला प्रवेश घ्यावा

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातला साखर ऊद्योग अडचणीत सापडला आहे असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे ते काल नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालूक्यात येळेगाव शि भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते निवडणुकांमध्ये यश मिळवायचं असेल तर लोकांपर्यंत पोहचणं गरजेचे आहे असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे ते काल भूसावळ कें राष्ट्रवादी कॉप्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यात बोलत होते शिवसेना आणि कॉंग्रेस हेदेखील महाविकास आघाडी सरकारचे घटक असल्यानं त्यांनाही सोबत घेत आघाडीच्या भावनांना छेद जाणार नाही असं काम करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

जल जीवन मिशन मिशनच्या माध्यमातून घरोघरी पीण्याचं पाणी पोचवण्याची घोषणा केली

याविषयी जलक्षेत्राचे अभ्यासक डॉ उमेश मुंडल्ये यांनी आकाशवाणीला सांगितलं फुटबॉल किंवा व्हॅलिबॉलसारख्या मैदानांना फारसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे त्याऐवजी कबड्डी खो खो मल्लखांब व्यादी देशी खेळांसाठीची मैदानं विकसित करावीत अशी सूचना क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे त्यांनी काल रत्नागिरीत क्रीडा तसंच पर्यटन विभागाच्या कामांची माहिती घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या जिल्ह्यातल्या सर्व क्रीडासंकुलांची आणि तिर क्रीडासुविधांची कामं लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले जिल्ह्यातल्या क वर्गातल्या पर्यटनस्थळांचा दर्जा बदलून ती स्थळं ब वर्गात रूपांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला केली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शंकरराव चव्हाण असे तीन अध्यासन केंद्र सुरु केली जाणार आहेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल नांदेड मधे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय नांदेड या अभिनव उपक्रमात ही माहिती दिली

विद्यापीठ परिसरात गणितीयशास्त्र संकुलाच्या विस्तारित सिारतीचं उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण आणि उदय सामंत यांच्या हस्ते झालं यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि नंदीग्राम अग्निकंपनी नांदेड यांच्यात हळद संशोधनाबाबत करारही करण्यात आला नांदेडच्या श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी विभागातल्या औद्योगिक यंत्रमानव निर्मिती प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन अशोक चव्हाण यांच्या हस्ते आणि उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून तात्काळ मदत करावी अशी मागणी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काल लोकसभेत केली

परंतु केंद्र सरकार कडून मदत मिळाली नाही

नागपूरमध्ये गेल्या काही दिवसात अचानक कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्यानं कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले आहेत त्यांनी काल विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीची आढावा बैठक बोलावून रुण संख्या का वाढत आहे याबाबत माहिती जाणून घेतली कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी धार्मिक स्थळे आणि अन्य माध्यमातून नागरिकांना मास्कचा वापर आणि कोरोना संदर्भातल्या नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती करावी स्वयंसेवी संस्थांनी गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये सहभागी व्हावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या विभागात गावात शहरात वार्डात जनजागृती करावी लग्नसमारंभातल्या वाढत्या उपस्थितीवर निर्बंध घालावेत असे निर्देश डॉ नितीन राऊत यांनी या बैठकीत दिले

यावेळी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते

जिल्ह्यात काल एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही

भारत आणि सिंड यांच्यातल्या द्सऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या द्सऱ्या दिवशी भारतानं सामन्यावर पकड घेतली आहे

वाशीममधला सायकलपटू नारायण व्यास यानं वाशीम ते रामेश्वरम असा सायकल प्रवासपूर्ण करून देशातचं दक्षिण टोक गाठलं आहे यापूर्वी त्याने देशाची उत्तर सीमा असलेल्या वाघा बॅर्डरपर्यंत सायकलनं प्रवास केला आहे व्यास देशभर सायकलनं प्रवास करून प्रद्षणमुक्त वसुंधरा आणि निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश देत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्यभरात सध्या हवामान कोरडं असलं तरी पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रालगत चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे येत्या मंगळवारी विदर्भासह मराठवाड्यात येऊ घातलेला हा अवकाळी पाऊस त्यानंतर बुधवारी पश्विम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे